वाशिम अहमदनगरसह राज्यात काही ठिकाणी वादळी वा यासह पाऊस विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांची आज चंद्रपूर इथं प्रचारसभा झाली यावेळी राहल गांधी यांनी काँग्रेस सतेत आल्यास शेतमालाला योग्य भाव देऊन शेतकऱ्यांच्या हिताची संपूर्ण कर्जमाफी करू असं सांगितलं यावेळी मंचावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण विधीमंडळ उपनेते विजय वडेट्टीवार चंद्रपूरचे काँग्रेस उमेदवार स्रेश धानोरकर गडचिरोली चिमूरचे उमेदवार नामदेव उसेंडी उपस्थित होते तिकडे बसपाच्या नेत्या मायावती यांची नागप्रमध्ये प्रचार सभा झाली बसपाचं सरकार आलं तर सर्व जनतेच्या स्खासाठी आणि हितासाठी काम करेल असं आश्वासन त्यांनी दिलं नागपूर आणि रामटेकचे लोकसभा उमेदवार स्भाष गजभिये भंडारा गोंदियाच्या डॉक्टर विजया नांद्रकर चंद्रप्रचे सुशील वासनिक अमरावतीचे अरूण वानखेडे तसंच रावेर जळगाव नांदेड हिंगोली परभणी लातूर इथल्या पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहनही त्यांनी केलं समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अब् असिम आझमी यांचंही भाषण झालं

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली

या टप्प्यात महाराष्ट्रातल्या चौदा लोकसभा मतदार संघांसाठी मतदान होणार आहे

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चार तर हातकणंगले मतदारसंघात तीन उमेदवारी अर्ज अवैध ठरले

या टप्प्यात ठाणे लोकसभा मतदार संघात तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले असून कल्याण मतदार संघात सात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत मुंबईत भाजपाच्या प्नम महाजन यांनी बांद्रा इथल्या उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत भाजपा नेते विनोद तावडे आशिष शेलार आणि अनिल परब उपस्थित होते पालघर राखीव मतदारसंघात आज वंचित बह्जन आघाडीच्या स्रेश अर्ज्न पाडवी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आतापर्यंत एकूण सात अर्ज दाखल झाले आहेत नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी लोकसभा मतदार संघातून आज मार्क्सवादी कम्य्निस्ट पक्षाचे उमेदवार आमदार जीवा पांड् गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला हिंगोली लोकसभा मतदार संघातील काही उमेदवारांनी माध्यम प्रमाणन आणि सनियंत्रन समितीकडून प्रमाणित करुन न घेतलेल्या जाहिराती सोशल मीडियावर प्रसिध्द केल्याचं निदर्शनास आल्यानं आयोगानं नेमलेल्या समितीनं चार उमेदवारांना नोटीस बजावली आहे यामध्ये काँग्रेसचे सुभाष वानखेडे शिवसेनेचे हेमंत पाटील बहजन मुक्ती पार्टीच्या वर्षा देवसरकर आणि वंचित बहजन आघाडीचे मोहन राठोड यांचा समावेश आहे

कल्याण जवळच्या म्रबाड इथं वाहन तपासणीमध्ये आचारसंहिता पथकानं तीन लाख रुपयांची रोखड जप्त केली आहे रक्कमेबाबत प्रावा न दिल्यानं ही रक्कम ताब्यात घेतल्याचं पथकानं सांगितलं

ब्लडाण्यात लोकसभा निवडण्कीची तयारी पूर्ण होत आली असून राजकीय पक्षांच्या प्रचारालाही रंग चढला आहे

परभणी लोकसभा मतदारसंघातल्या निवडणूक कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित अधिका यांना निवडणूक कामं वेळेत पार पाडण्याचे निर्देश म्ख्य निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार सिंग यांनी दिले

सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक रोखे योजनेला हंगामी स्थगिती द्यायला नकार दिला आहे

स्वयंसेवी संस्थेनं या संदर्भात याचिका दाखल केली होती त्यांनी निवेदन सादर करावं असंही न्यायालयानं सांगितलं निवडणूक रोखे योजनेअंतर्गत राजकीय पक्षांना हजारो कोटी रुपयांची बेनामी देणगी दिली जाते असा आरोप याचिकाकर्त्यांनं केला आहे

गडचिरोली चिमूर लोकसभा मतदार संघातल्या सर्व उमेदवारांनी निवडणूक काळात मतदारांना भूलवण्यासाठी दारुचा वापर होणार नाही यासाठी दक्ष राहण्याचा संकल्प केला आहे या कामी म्क्तिपथ चळवळीनं प्ढाकार घेतला आहे या अभिनव उपक्रमाबाबत आमच्या गडचिरोलीच्या वार्ताहरानं माहिती दिली आहे या निवडण्कीसाठी गडचिरोली चिम्र मतदारसंघातील प्रम्ख उमेदवारांनी लिखित रुपात आपला हा संकल्प मुक्तिपथच्या स्वाधीन केला आहे

एक दिवस मतदानासाठी लोकशाहीच्या हितासाठी लोकशाहीचा नारा सर्वांनी मतदान करा यासारख्या घोषणा देत आज वाशिम शहरात जनजागृती फेरी काढण्यात आली वाशिम जिल्ह्यात सलग द्रस या दिवशी वादळीवा यासह पाऊस आणि गारपीठ झाली यात रिसोड वाशिम रस्त्यावर जुना वृक्ष कोसळल्यानं वाहतुक काही काळ बंद झाली होती अहमदनगर जिल्ह्यात देखील वादळीवा यासह पाव्सानं हजेरी लावली कर्जत तालुक्यातील मेंढपाळ संभाजी पाटोळे आणि श्रीगोंदा तालुक्यातल्या एका महिलेवर वीज पडल्यानं या दोघांचा मृत्यू झाला येत्या दोन दिवसात दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उर्वरित भागात हवामान कोरडं राहिल विदर्भाच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा अंदाज आहे